मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी सुरु होईल

लॉकडाऊनच्या काळात दूध अंडी मांस भाज्यांसारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थांसाठी केवळ घरपोच सेवेला परवानगी दिली आहे याव्यतिरिक्त केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असणार आहे लसीकरणासाठी दिलेल्या परवानगीचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी काही ठिकाणी नागरिकांना लसीकरणाच्या नोंदणीचा पूरवा सादर करणं बंधनकारक केलं आहे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं सांगितलं जातंय त्या अनुषंगानं लहान मुलांच्या उपाचारासाठी स्वंतत्र कक्ष तयार करुन त्याबाबत योग्य नियोजन करावं अशा सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी दिल्या आहेत ते काल नाशिक जिल्ह्यातली कोरोनाची सद्यस्थिती तसंच संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या तयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते

आदिवासी भागातले नागरिक ज्या डॉक्टर आणि औषधोपचार करणाऱ्या स्थानिक लोकांवर विश्वास ठेवून आजारपणात इलाज करतात अशा डॉक्टर्स आणि स्थानिक लोकांची बैठक घेवून त्यांना कोरोनाच्या लढाईत सहभागी करून घ्यावं असं भ्जबळ यांनी सांगितलं कृषिमंत्री दादाजी भ्रसे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळही या बैठकीला उपस्थित होते ग्रामीण भागात होणाऱ्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती नियमबाह्य लग्न सोहळे यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दादा भूसे यांनी दिल्या तर लसीकरणासाठी आदिवासी भागात जनजागृती करण्याचं आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केलं देशात लवकरच पहिला सामाजिक शेअर बाजार स्थापन होण्याची शक्यता आहे देशातल्या विविध कॉर्पोरेट कंपन्या लघु आणि मध्यम उद्योग तसंच स्टार्टअप कंपन्या ज्याप्रमाणे देश आणि परदेशातल्या शेअर बाजारातून निधी उभारतात त्याचप्रमाणे सामाजिक संस्थांनाही निधी उभारता यावा हा यामागचा उद्देश आहे

त्यानंतर सेबीनं नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ हर्षक्मार भानवाला यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक गटाची स्थापना केली होती या तांत्रिक गटानं महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत या शिफारसींनुसार सामाजिक कार्याच्या उद्देशानं काम करणाऱ्या संस्थांची या शेअर बाजारात नोंदणी होऊ शकते अशा नोंदणीकृत संस्था समभाग म्यूच्यूअल फंड झिरो क्पन झिरो प्रिन्सिपल बाँड्स सोशल इम्पस्ति फंडचा वापर करून निधी उभारू शकतात असं या शिफारशींमधे म्हटलं आहे अशा सामाजिक शेअर बाजारात कॉरपोरेट कंपन्यांच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या संस्था राजकीय आणि धार्मिक संघटना व्यवसायिक तंसच कामगार संघटना पायाभूत सुविधा उभारणाऱ्या कंपन्या आणि परवडणारी घरं वगळता इतर स्वरुपाची घरं तसंच इमारती बांधणाऱ्या कंपन्यांना नोंदणी करायला परवानगी देऊ नये असंही या शिफारशींमधे म्हटलं आहे

केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास विभागाशी चर्चा करण्याचा तसंच आपली नियमावली तयार करण्याचा स्वतंत्र अधिकार या कृती दलाला असणार आहे

केंद्र सरकारची ही याचिका फेटाळत न्यायालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला

ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता आणि त्याचं वितरण वैज्ञानिक पद्धतीनं सर्वांना समान करण्याचं काम कृती दलाकडे सोपवलं आहे आठवडाभरात हे कृती दल कार्यरत होईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे राज्यात भविष्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून साखर उद्योजकांनी आपल्या कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारावेत असं आवाहन राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केलं होतं त्याला प्रतिसाद देत उस्मानाबादमधे चोराखळी इथल्या धाराशिव साखर कारखान्यांनं अशा तऱ्हेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्रु केला आहे

जुलै ऑगस्टच्य़ा दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे या लाटेत लहान मुलांना अधिक धोका जाणवू शकतो असे मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे नागपूरात कोरोनाबाधित रुग्णांना बेडऑक्सिजन मिळावं आणि त्यांचा जीव वाचवावा यासाठी डॉ

या सेंटरचं उद्घाटन डॉ बाबासाहेब आबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी आज केलं

शहरातले नामवंत डॉ सुशांत मेश्राम यांचा मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांचा चमू तिथं निशुल्क सेवा देणार आहे हे कोविड केअर सेंटर सेवाकार्य म्हणून सुरू केलं असून कोविड रुग्णांसाठी ते निशुल्क राहणार असल्याची माहिती समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले यांनी दिली आहे

यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत ही सामुग्री दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्याला उपयुक्त मदत केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्थेचे आभार मानले आहेत

हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पाऊस सुरु झाला गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात काल जोरदार पाऊस पडला कडसावंगी इथं अंगावर वीज कोसळून एकजण गंभीररित्या जखमी झाल्यानं त्याला परभणी इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सोलापूर जिल्ह्यात काऊ संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसात सोलापूर रोडलगत असलेल्या साई मंगल कार्यलयाच्या इमारती ची पियूपी ढासळली